निवडणूक उपायुक्त संदीप सक्सेना यांनी काल नवी दिल्ली धिं बातमीदारांना ही माहिती दिली किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत झाल्याचं त्यांनी सांगितलं

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना निवडणूक आचारसंहिता भंगाच्या आणखी दोन प्रकरणांमधे निवडणूक आयोगानं क्लीन चीट दिली आहे

लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एका मतदानकेंद्रावर ही पडताळणी करण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला होता

दिल्ली भाजपाचे अध्यक्ष मनोज तिवारी यांच्याबद्दल आक्षेपार्ड विधान केल्याबद्दल दिल्लीच्या मुख्य निवडणूक कार्यलयानं आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे केजरीवाल यांना आज याबाबत उत्तर द्यायचं आहे पंजाबचे मुख्य निवडणूक अधिकारी डॉ

चंदीगढ क्रि झालेल्या वार्ताहर परिषदेत त्यांनी उमेदवारांना त्यांच्यावरच्या सुरु असलेल्या गुन्हेगारी स्वरुपाच्या खटल्याची माहिती देणं बंधनकारक असल्याचं सांगितलं अशा उमेदवारांना आणि त्यांच्या पक्षांना या जाहिराती तीन वेळा देण्याचे निर्देश देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं

चिंदबरम यांचा मुलगा कार्ती याला अमेरिकेत जायला सर्वोच्च न्यायालयानं आज परवानगी दिली त्याच्यावर सक वसुली संचालनालय आणि सीबीआयच्या आरोपांवरुन गुन्हेगारी स्वरुपाचा खटला सुरु आहे त्याला आधीचे निर्बंध कायम ठेवत अमेरिकेत जायला परवानगी दिल्याचं सरन्यायधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या खंडपीठानं म्हटलं आहे

नायजेरियात समुद्र चाच्यांकडून पाच भारतीय नाविकांचं अपहरण केल्याच्या वृत्ताबाबत परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी नायजेरिया खल्या भारतीय उच्चायुक्तांकडून अहवाल मागवला आहे अपहरण झालेल्या भारतीय नाविकांची लवकरात लवकर सुटका करण्यासाठी हे प्रकरण नायजेरिया सरकारच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसमोर मांडावं असं स्वराज यांनी नायजेरियातले भारतीय उच्चायुक अभय ठाकूर यांना म्हटलं आहे ओदिशामधे फानी चक्रीवादळ आलेल्या पुरी खुरडा जगतसिंगपूर जाजपूर सह तेर भागात मदत आणि पुर्नवसनाचं काम मोठया प्रमाणात सुरु आहे अशी माहिती राज्याचे सचिव हेमंत शर्मा यांनी दिली या ठिकाणचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला भुवनेबरचा वीजपुरवठा आज संध्याकाळपर्यंत सुरु होईल

पाटाकुरा खेलं मतदान ही दोन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आलं आहे सरकार व्यापारी आणि उद्योजकांसह सर्व सबंधितांमधे अधिक चांगले संबंध निर्माण करुन आर्थिक सहकार्य आणि उभयपक्षी व्यापाराला बळकटी देण्याबाबत भारत आणि अमेरिका यांच्यात सहमती झाली आहे दोन्ही देशांची द्विपक्षीय व्यापार बैठक काल नवी दिल्ली कें झाली वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू आणि अमेरिकेचे वाणिज्यमंत्री विल्बर रॉस या बैठकीला उपस्थित होते व्यापार आणि वाणिज्य क्षेत्रात दोन्ही देशांमधे द्विपक्षीय संबंध मजबूत होत असून वाढत असल्याबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केलं

व्यापारविषयक विविध प्रलंबित प्रश्नावरही या बैठकीत चर्चा झाली श्रीलंकेत ईस्टर संडेला झालेल्या दहशतवादी हल्ल्यातले सर्व दहशतवादी मारले गेले किंवा त्यांना अटक झाली असल्याचा दावा श्रीलंकेनं केला आहे या हल्ल्यात गटातले दोन बॉम्ब तज्ञ मारले गेले असून त्यांच्याकडून पुढील हल्ल्यासाठी साठवलेली स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत हल्ल्यानंतर लागू करण्यात आलेली संचारबंदी उठवली असून जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे दरम्यान देशातल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी श्रीलंकनं संसद दोन दिवसीय चर्चासत्र घेणार आहेत सर्वपक्षीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला देशभरात आजपासून रमजान महिन्याला सुरुवात झाली काल रात्रीपासून मस्जिदमधे तरावीह या विशेष नमाजाकरता गर्दी होती महिनाभर हे नमाज सुरु राहतील

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना स्मजानच्या शुभेच्छा दिल्या आहेत रमजानचा पवित्रा महिना समाजात सदभाव प्रसन्नता आणि बंधुभाव वृद्धींगत करेल असं मोदी यांनी म्हटलं आहे भगवान बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन आदरांजली वाहिली ते एक आदर्श विचारवंत आणि समाजसुधारक होते त्यांचे शिक्षण गरीबांच्या भल्यासाठी केलेले कार्य लाखो लोकांना प्रेरणादायी ठरलेले आहे असं त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी परशुराम जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत परशुराम हे शौर्य आणि प्रामाणिकपणाचं प्रतिक असल्याचं त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे अक्षय तृतीयाचा सण आज देशभर साजरा होत आहे यश आणि सौभाग्य आणणारा हा सण असल्याची मान्यता आहे नव्या कार्याची सुरुवात तसंच खरेदी आणि खास करुन सोनं खरेदी करण्याचाही प्रघात आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतेला अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा दिल्या आहेत महाराष्ट्रात दुष्काळ निवारण उपाययोजना विनाअडथळा राबवण्यासाठी निवडणूक आचारसंहिता शिथिल करावी ही मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची विनंती निवडणूक आयोगानं काल मान्य केली आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतला पहिला सामना आज चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई डियन्स यांच्यात होणार आहे चेन्नई छें आज संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना सुरु होईल साखळी सामन्यांमधे दोन्ही संघांची दोन वेळा गाठ पडली असून ते दोन्ही सामने मुंबईनं जिंकले होते या स्पर्धेत गुणतालिकेत मुंबई अग्रस्थानी असून चेन्नई दुसऱ्या क्रमांकावर आहे आजच्या सामन्यात विजेता ठरणारा संघ अंतिम फेरीत जाईल तर पराभूत संघाला त्यासाठी आणखी एक संधी मिळेल उद्या दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात होणाऱ्या सामन्यातल्या विजेत्या संघाबरोबर आजच्या सामन्यातल्या पराभूत संघाचा सामना येत्या शुक्रवारी होईल त्यातून अंतिम फेरीतला दुसरा संघ निश्वित होईल अंतिम सामना येत्या रविवारी होणार आहे